राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली आहे

देशात आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे

संपूर्ण जगात झपाट्यानं पसरत असलेल्या कोरोना विषाणू विरोधात जगभरातल्या सर्व देशांनी चोख उपाययोजना करावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे

दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं

आज सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली त्यांची नावं घेऊन त्यांचं वर्तन असंसदीय असल्याचं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं मात्र गदरोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

स्त्रियांचा आदर करण्याचा सन्मान राखण्यासाठी आणि सामाजिक विकासातील त्यांच्या योगदानाची जाण ठेवण्याची परंपरा देशाला असल्याचं राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत लागू असतील मात्र तातडीची वैद्यकीय गरज उच्च शिक्षण लम्नकार्य आणि इतर अत्यंत तातडीच्या गरजांसाठी या निर्बंधांमधून सूट दिली असल्याचं यासंदर्भात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये प्रचंड अनियमितता आढळून आल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनही स्वतंत्रपणे अधिसूचना काढून बँकेचं संचालक मंडळ पुढच्या तीस दिवसांसाठी निलंबित केलं आहे माहिती आयुक्त बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून आज निवड करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात जुल्का यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आंतरमंत्रालयीन मंजुरी समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली

यांपैकी एक मोटारगाडी आधी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली आणि नंतर दुसऱ्या मोटारगाडीला धडकल्यानं हा अपघात झाला मध्यप्रदेशातल्या सत्ताधारी काँग्रेसच्या बेपत्ता असलेल्या चार आमदारांपैकी हरदीपसिंग डुंग यांनी काल विधानसभेचे अध्यक्ष एन

प्रजापती आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे सिंग यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातं दरम्यान आपल्याकडे थेट राजीनामा दिलेला नसल्याचं कारण देत विधानसभेच्या अध्यक्षांनी हा राजीनामा स्विकारायला नकार दिला आहे तर आपल्याला कोणाचाही राजीनामा मिळालेला नसल्याचं मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं आहे भारतीय मुष्टीयोद्वे आशिषकुमार मनिष कौशिक आणि सचिन कुमार आशिया ओशियानिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत उपान्य पूर्व फेरीत पोचले आहेत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दाखल होण्यासाठी त्यांना प्रत्येकी एका विजयाची आवश्यकता आहे झग्रेब इथं होणाऱ्या डेविस कप स्पर्धेत आज भारतीय टेनिस संघाचा सामना क्रोएशियाच्या संघाबरोबर होणार आहे

जम्मू विभागात विहित वेळेत खंदकं बांधून पूर्ण करावीत असे निर्देश जम्मू काश्मीरचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी सीमा भागातल्या सर्व उपायुकांना आणि संबंधित संस्थांना दिले आहेत काल झालेल्या विशेष बैठकीत आयुकांनी हे निर्देश दिलेत